देशभरात उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येतली सर्वाधिक वाढ महाराष्ट्रात इलेक्ट्रीक वाहनांच्या प्रचारासाठी गो इलेक्ट्रीक अभियानाचा आरंभ आणि लडाखमध्ये आयोजित पहिली आईस हॉकी स्पर्धा लडाख स्काउट्स रेजिमेंट सेंटरच्या पुरुष आणि खारु महिला संघानं जिंकली विश्वभारती ज्ञान आणि सत्ता हे दोन्ही खूप मोठी जबाबदारी घेऊन येतात याची जाणीव ठेवली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात युवकांना मार्गदर्शन करताना ते आज सकाळी बोलत होते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यपाल जगदीप धनकर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंककेंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे हे देखील सहभागी झाले होते विश्वभारती हे केवळ विद्यापीठ नाही तर ती एक सळसळती परंपरा आहे गुरुदेव टागोरांना ते एका विद्यापिठापुरते सीमित ठेवायचं असते तर त्यांनी त्याला विश्वभारती असं नाव दिलं नसतं त्यांना ते विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानाचं केंद्र बनवायचं होतंअसं मोदी म्हणाले ज्ञान विचार आणि कौशल्य हे कधीच स्थिर नसतात ज्ञान प्रतिभा सृजनशीलता यांना सीमा नाही ती एक निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया आहे विश्वभारती हे गुरूदेवांची परंपरा लाभलेलं एक जिवंतचालताबोलतं संस्थान आहे त्यामुळे इथली प्रेरणादायी परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असही मोदी यांनी नमूद केलं जगात दहशतवाद निर्माण करणारे लोकही उच्चशिक्षित आहेत मात्र ते अशा विघातक कृत्यांकडे वळले आहेत आणि दुसरीकडे लाखो लोकांनी कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावली आहे आपण काय करतो यावर आपले विचार सकारात्मक आहेत की नकारात्मक हे अवलंबून आहे त्यामुळे आपण समस्येचा भाग न होता त्यावरील उपायांचा भाग झालं पाहिजेअसं मोदी म्हणाले आप देखिए जो दूनिया में आतंक फैला रहे हैं जो दूनिया में हिसा फैला रहे हें उनमें भी कई हाइली एजुकेटिड हाइली लर्लड हाइली स्किल्ड लोग हैं दूसरी तरफ ऐसे भी लोग हैं जो कोरोना जैसी महामारी से दुनिया को मुक्ति दिलाने के लिए दिन रात अपनी जान की बाजी लगा देते हैं अस्पतालों में डटे रहते हैं प्रयोगशालाओं में जुटे हुए हैं ये सिर्फ विचारधारा का प्रश्न नहीं है मूल बात तो माइंड सेट का है आप क्या करते हैं इस बात पर निर्भर करता है कि आपका माइंड सेट पॉजिटिव है या नेगिटिव है स्कोप दोनो के लिए है रास्ते दोनो के लिए ओपन हैं आप समस्या का हिस्सा बनना चाहते हैं या फिर समाधान का ये तय करना हमारे अपने हाथ में होता है भारताची आत्मनिर्भरता या देशातील महिलांच्यास्त्रीशक्तीच्या आत्मनिर्भरतेशिवाय अशक्य आहे म्हणूनच मुलींना उच्चशिक्षणापर्यंतच्या संधींसाठी सुविधा शालेय गळती रोखण्यासाठी उपाययोजना नव्या शैक्षणिक धोरणात आवर्जून करण्यात आल्या आहेत असही त्यांनी स्पष्ट केलं

डी आर डी ओ हेलिना संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने तयार आणि विकसित केलेल्या सैन्याच्या हेलिना आणि हवाई दलासाठी ध्रुवस्त्र मिसाईल प्रणालीच्या एकत्रित वापराची काल चाचणी घेण्यात आली हलक्या हेलिकॉप्टरमधून ही चाचणी घेण्यात आली क्षेपणास्त्र क्षमतेचे किमान आणि कमाल श्रेणीचे मूल्यांकन करण्यासाठी पाच मोहिमा राबविण्यात आल्या या कामगिरीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डी आर डी ओ भारतीय सैन्य आणि हवाई दलाचे अभिनंदन केलं आहे

एका दिवसात करण्यात आलेलं हे सर्वाधिक लसीकरण आहे

जावडेकर दौरा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर आजपासून तीन दिवसांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात लक्षद्वीप प्रशासनातील विविध विभागांच्या सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकींमध्ये ते सहभागी होणार असून या प्रदेशातील पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत ते या सचिवांशी सविस्तर चर्चा करणार आहेत या भागातील दुर्मिळ सागरी संपत्तीचं जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीनं उपाययोजना आणि पर्यावरण संरक्षणासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचं नियोजन हाच या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे देशात ऊर्जा सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहतुकीची वाहन आणि इलेक्ट्रीक स्वयंपाकाची उपकरणांचा वापर वाढविण्याकरिता केंद्र सरकारनं गो इलेक्ट्रीक मोहिमेचा आजपासून आरंभ केला

या अभियानाची सुरुवात करताना भूपृष्ठ वाहतुक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी म्हणाले की गो इलेक्ट्रीक हे भारताचं भविष्य असून याद्वारे कमी खर्चिंक पर्यावरणाला पूरक आणि देशी इलेक्ट्रीक उत्पादनांचा प्रसार करण्यात येईल जीवाष्म इंधनाच्या आयातीवर होणाऱ्या प्रचंड खर्चाबाबत चिंता व्यक्त करुन गडकरी म्हणाले की वाहतुकीच्या वाहनातून होणारे कार्बन उत्सर्जन हे देशापुढील मोठे आव्हान आहे त्यामुळे इलेक्ट्रीक बॅटरी सीएनजी आणि जैव इंघन यासारख्या पर्यायी इंघनांवर चालणाऱ्या अशा वाहनांचा वापर वाढवण्याची गरज आहे पुढील पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीत जगात आघाडीचा देश बनेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला जीवाष्म इंधनावरील वाहनं पर्यायी इंधनावर रुपांतरित करण्याची गरज सांगताना नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले की ग्रीन हायड्रोजन हे भारताचे भविष्य आहे पॅरिस हवामान बदल करारामध्ये भारतानं दिलेल्या वचनपूर्ततेसाठी गो इलेक्ट्रीक मोहिम अत्यावश्यक आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून भूपेंद्र सिंग यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

कोविडपूर्व काळ गाठण्यासाठी अर्थव्यवस्था परत सावरत असल्याचे हा एक महत्त्वाचे संकेत असल्याचं बंदरजहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री मनसुख मंडावीया यांनी म्हटलं आहे हे बंदर सुलभ पद्धत अवलंबत असून आणि इज ऑफ डूइंग बिझिनेस सुधारण्यासाठी जहाजबांधणी संस्था आणि इतर संबधित घटकांशी सतत सल्लामसलत करत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

उत्तर प्रदेश विधानसभा केंद्र सरकार शेतक यांच्या हितासाठी सर्व पावले उचलत आहे असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे ते आज विधानसभेत बोलत होते परंतु काही लोक शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली देशाच्या प्रतिमेचं नुकसान करत असून देशविकासात अडथळे आणत आहेत असंही योगी यावेळी म्हणाले अत्यंत संवेदनशील वातावरणात केंद्र सरकारने शेतकरी संघटनांशी अनेक बैठका घेतल्या आहेत आणि ती प्रक्रिया सुरू असल्याचं योगी यांनी यावेळी सांगितलं भारत चीन पूर्व लडाखमधील नियंत्रणरेषेवर चिनी बाजूच्या मोल्दो इथं उद्या कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी होणार आहे पॅनगॉग तलावावरील सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रीयेनंतर पहिल्या टप्प्यात ही चर्चा होत आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी बीजिंगमध्ये माध्यमांना सांगितले की दोन्ही देशाचे लष्करी अधिकारी संवाद साधत असून भारत हा एक महत्त्वाचा शेजारी आहे आणि स्थिर संबंध प्रस्थापित करणं हे लोकांच्या हिताचे आहे दरम्यान गॅलवान खो यात झालेल्या चकमकीत आपले चार सैनिक मारले गेल्याची कबुली पहिल्यांदाच चीनने दिली आहे मात्र उद्या होणा या चर्चेशी याचा काहीही संबध नसल्याचं चुनयिंग यांनी म्हटलं आहे काश्मीर दक्षिण काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यातील बडगाम भागात काल रात्री सुरु झालेल्या एका चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी तिथं शोधमोहीम सुरु केली होती त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर आणि पोलीसांवर अंदाधुंद गोळीबार केला त्यावेळी प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या गोळीबारात हे तीन दहशतवादी ठार झाले चकमकीच्या ठिकाणी सुरक्षा दलांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्वे आणि दारुगोळा मिळाला आहे या भागात अद्यापही सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरु असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे आज सकाळी बीरवाह भागात सुरु झालेल्या दुसऱ्या एका चकमकीत जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद अल्ताफ यांना यामध्ये वीरमरण आलं तर मंझूर अहमद हे पोलीस कर्मचारी यामध्ये गंभीररीत्या जखमी झाले आहेत

मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे भारतमातेचा अमर झालेला सुपुत्र अशा शब्दात महाराजांचं वर्णन मोदी यांनी केलं असून अतुलनीय पराक्रम उच्चकोटीचं बुद्धिवैभव आणि अजेय शौर्य यांचा विलक्षण संगम व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या आणि मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराजांची शौर्यगाथा भारताच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी ट्वीटरवर आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे

वेंकय्या नायडू यांनीही शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे शिवाजी महाराज दिश्विजयी योद्वे होते सच्चे देशभक्त अतुलनीय कुशल प्रशासक दुर्मिळ धोरणकर्ते आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते त्यांची वीरतापूर्ण वाटचाल भारताच्या भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं या उत्सवासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यामुळे यंदा कोरोना नियमांचं पालन करत शिवजयंती उत्सव साजरा होत आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीनं शिवजन्म सोहळा साजरा झाला छत्रपती शिवरायांचा इतिहास अवघ्या जगामधे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवर बोलताना सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवजयंती निमित्त शिवरायांना वंदन केलं आहे गजरात राज्यसभा राज्यसभेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी गुजरातमधून काल भाजपातर्फे दिनेश प्रजापती आणि राम मोकारीया यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी

पाटील यावेळी उपस्थित होते काँप्रेसकडून अद्याप कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही काँप्रेस नेते अहमद पटेल आणि भाजपा नेते अभय भारद्वाज यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी या निवडणुका होत आहेत लडाख हॉकी लडाखमधल्या लेह इथं पार पडलेल्या लदाख स्काउट रेजिमेंट सेंटरच्या आईस हॉकी स्पर्धेत पुरुष आणि महिला संघाच्या अंतिम सामन्यात आज मोठी चुरस पाहायला मिळाली

अंतिम सामन्यात त्याची लढत नोवाक जोकोविच याच्याशी येत्या रविवारी होणार आहे

अंतिम सामन्यात त्यांची लढत इव्हान डोडिग आणि फिलिप पोलासेक यांच्याशी होईल मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीच्या सामन्यात सॅम स्टोसुर आणि मॅट एबडेन यांनी डेसिरा क्रॅव्हझिक आणि जो सॅलिसबरी या जोडीला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला महिला एकेरीतील अंतिम सामना उद्या होणार आहे